राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यात आणि देशात सर्वत्र आज ईद ए मिलाद उन नबी साजरी होत आहे या दिवशी ठिकठिकाणी जुलूस काढला जातो तसंच मशिदींमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलूस तसेच जाहीर कार्यक्रम न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी घेतला आहे पैगम्बर मोहम्मद यांचे जीवन आणि शिकवण या संदर्भात ऑनलाइन सीरत कॉन्फरन्स तसेच मिलाद मैफिलीचं आयोजन केले आहे कोविड प्रतिबंधात्मक शासन निर्देशांचे पालन करत नागपुरातील मुस्लिम बांधवांनी आज मिलादुल्नबीचा उत्सव साधेपणाने साजरा केला कोणताही जुलूस शहरात काढला गेला नाही

कोजागिरी पौर्णिमा देखील आजच साजरी करण्यात येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देताना हा सण सर्वांच्या जीवनात धन धान्य उत्तम आरोग्याची समुद्वी घेऊन येवो अशा सदिच्छा दिल्या आहेत

ई रिसोर्स सेंटर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अधयावत न्याय कौशल केंद्राचे अर्थात ई रिसोर्स सेंटरचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते उद्या होणार आहे

या कार्यक्रमाला सर्वोच्च त्यायालयाचे त्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दता आणि न्यायमूर्तीसह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड नवी दिल्ली येथून दुरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहे

रिसोर्स केंद्रामधून सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे ई नोंदणी ई सुनावणी करता येणार आहे तसेच या केंद्रात न्यायिक प्रक्रियेच्या अनुषंगाने अन्य सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत अशा पद्धतीचे हे देशातील पहिले केंद्र असणार आहे या उद्वाटनाचे थेट थेट प्रसारण करण्यात येईल प्रवास भत्ता प्रवास भत्ता कॅश व्हाउचर योजनेअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिली गेलेली प्रासिकरातील सवलत राज्य सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि आस्थापना तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि सार्यजनिक क्षेत्रातील संस्था बँका तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एलटीसी योजना लागू असेल तर असे कर्मचारी त्यांना मिळालेल्या प्रवास भत्त्यातून केंद्रीय योजनेप्रमाणे खरेदी करू शकतात त्यासाठीच्या रकमेवर ते प्रासिकरातून सवलत मागू शकणार आहेत कर्मचाऱ्यांनी जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकाकडूनच खरेदी करून डिजिटल पद्वतीने पैसे यायचे द्यायचे आहेत

या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हतात्मा दिनानिमित उद्या देशभरात सत्याग्रह केला जाणार आहे सेवाग्रामातील राष्ट्रपिता महात्मा महात्मा गांधींच्या आश्रमासमोरही राज्यव्यापी सत्याग्रह केला जाणार असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत सेवाग्राम येथील आश्रमासमोर दिवसभर हा सत्याग्रह चालणार असून यात महाराष्ट्राचे प्रभारी एस

यात सरदार पटेलांनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार त्यांच्या आवाजात ऐकू शकाल हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून देखील सहक्षेपित केला जाईल कांदा केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवण्कीबाबत सुधारित आदेश जारी केले असून त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे

केंद्र सरकारनं कांदा साठवण्कीवर मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते

परीक्षेसाठी नाव नोंदणी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने स्वीकारला जाईल अर्ज भरतांना शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत आधारकार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करुन अपलोड करावा मोबाईल क्रमांक आणि ई मेल आयडी अनिवार्य आहे असं कळवण्यात आलं आहे

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण तसेच टेलिकौन्सेलिंगशी संबंधित काम पूर्ण करणे शक्य व्हावे यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे

विजय वडेट्टीवार विद्युत प्रवठ़यातील तांत्रिक अडचणीमुळे पाणीप्रवठ़याच्या विविध योजना बंद पडतात त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग म्हणून दोन ते तीन मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतांना सांगितले